रुग्ण संख्येतली घट फसवी असू शकते चाचण्या वाढवा क्रतीगटाचा इशारा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एस टी करणार नवतंत्रज्ञानाचा अवलंब

महाभयंकर साथीतही दिवाळी अंकांची मराठमोळी परंपरा अबाधित

कोरोना चाचणी आगामी सणासुदीच्या काळात कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कोरोना चाचणीसाठीची केंद्र सहजपणे उपलब्ध व्हायला हवी असून प्रामुख्यानं पुणे ठाणे आणि नागपूर सारख्या शहरातील चाचण्यांची संख्या वाढायला हवी अशी शिफारस राज्य शासनानं नियुक्त केलेल्या कृती गटानं केली आहे ऐक या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडुन मुंबईच्या तुलनेत नागपूर ठाणे आणि पूण्यातील चाचण्यांची संख्या रोडावली असून त्यामुळंच तिथल्या रुग्णांची संख्याही कमी दिसत आहे मात्र ही दिलासा देणारी परिस्थिती फसवी असू शकते हे स्थानिक जिल्हा प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या द्रष्टीनं तातडीनं उपाय योजना करावी अशी स्पष्ट शिफारस राज्य शासनानं नियूक्त केलेल्या कृती गटानं केली असून तसं पत्रच जिल्हा प्रशासनाला धाडलं आहे संबंधित जिल्हा प्रशासनाला याप्रकरणी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही या गटानं केल्या आहेत आता शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्ववत होऊ लागले असल्यानं नागरिकांच्या सोयीसाठी शहरात आणि ग्रामीण भागातही फिरती चाचणी केंद्र सुरु करण्याची सूचनाही करण्यात आली आहे

चाचण्यांची संख्या वाढवली तर आगामी दसरा दिवाळीसारख्या सणांच्या काळात आपण कोरोनाला रोखू शकू असा विश्वास या गटानं व्यक्त केला आहे ससन कोरोनाची साथ पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्यानं इतर रोगांवर उपचार मिळणं कठीण झालं होतं त्यामुळे होणारा त्रास मुकाट्यानं सोसावा लागणार्यां ा रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे टाळेबंदीच्या काळात पृण्यातल्या ससून रुग्णालयात बंद करण्यात आलेल्या नियमित शस्त्रक्रिया आता टप्प्याटप्यानं सूरू केल्या जाणार आहेत त्याविषयी हा वृत्तांत ससून रुग्णालय प्रशासनानं आता कोरोनाव्यतिरिक्त इतर विकारांनी ग्रस्त रुग्णांवरील शस्त्रक्रीया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे टाळेबंदीत बहुतेक सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यानं रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे मनुष्यबळही उपलब्ध होत आहे त्यामुळे आता या शस्त्रक्रिया टप्य्याटप्यानं सुरू करणार असल्याचीमाहिती ससून प्रशासनाकडून देण्यात आली आहे काही दिवसांपासून बाह्यरुण विभाग सुरू केल्यानंतर आता इतर रुग्णांची गर्दीही वाढू लागली आहे

टाळेबंदी काळात प्रामुख्यानं सिझेरीयन हृदयविकार शस्त्रक्रिया होत होत्या अनलॉकमध्ये आता अपघात होऊ लागल्यानं जखमी रुग्णांच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण वाढतं आहे

संपूर्ण राज्यात एसटी महामंडळाकडून कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन देण्याकरिता ओ टी सी म्हणजे ऑन द काउंटर प्रणाली ही स्वतंत्र आणि वेगळी प्रणाली येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे ऐकू या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा आणि वाहक चालकांना प्रवाशांकडून किंवा वाहक चालकांकडून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी प्रशासनानं ऑन द काउंटर ही प्रणाली विकसित केली आहे एसटीनं याकरता पॉस मशीन प्रमाणे एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे ही ओ टी सी मशीन प्रत्येक एसटीत कार्यरत असणार आहे महामंडळानं याबाबतचा आदेश काढला असून राज्यातील सर्वच विभागांना हे आदेश देण्यात आले

यासाठीचे रिचार्ज प्लॅन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ऑन द काउंटर ही प्रणाली म्हणजे एसटीत बसल्यानंतर कंडक्टरला कोणत्याही प्रकारचं तिकीट घेण्याकरिता पैसे देण किंवा परत घेणे हा विषयच नाही एक ओ टी सी कार्ड काढून त्यानुसार ते आपण जसे मोबाईल रिचार्ज करतो तशा पद्धतीनं रिचार्ज करायचं आहे

कार्ड स्वाइप करा आणि करा प्रवास कुठेही

काहीबाबतीत तर शतकाची परंपरा खंडित झाली मराठी साहित्यविश्वाचं वैशिष्ट्य असलेल्या दिवाळी अंकांची परंपरा मात्र खंडित होणार नाही आहे सर्व अडचणींवर मात करत अंक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोरोनामुळे यंदा दिवाळी विशेषांकाची निर्मिती आणि वितरणावर परिणाम होणार असला तरी वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन छापील अंक अधिकाधिक वाचकांना उपलब्ध व्हावेत यासाठी अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेनं पुढाकार घेतला आहे

याशिवाय देशभरात अन्य ठिकाणी ज्या वाचकांना या योजनेतील दिवाळी विशेषांक हवे असतील तर ते त्यांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था उपलब्ध होईल असं संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सांगितलम ऑनलाईन वाचनाबाबत गेल्या अनेक महिन्यांमध्ये आलेले अनुभव तक्रारी आणि विशेषत ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे छापील स्वरूपातील विशेषांकांची मागणी कायम राहिली आहे मात्र काही अंक डिजिटल स्वरूपातही उपलब्ध होणार आहेत

त्यामुळे या महिलांनी आनंद व्यक्त केला

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार